आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

आरोग्य हमी योजनेच्या अभियानाच्या तयारीचा आढावा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी घेतला

पंतप्रधान मुद्रा योजनेतून नवयुवकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्याची आकडेवारी जाहीर

मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत व्यापक रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट

आंतरराष्ट्रीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेत चंद्रपूरचे दोन आदिवासी विद्यार्थी एथेन्सला जाणार आय्रष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य हमी योजनेच्या अभियानाच्या तयारीचा आढावा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी घेतला या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रूपयांपर्यंतचा आरोग्य विमा देण्यात येणार असून योजनेच्या माध्यमातून दहा कोर्टीपेक्षा जास्त गरिब आणि गरजू कुटुंबियांना आरोग्य विम्याचा लाभ मिळणार आहे या आढावा बैठकीला आरोग्य मंत्रालयाचे उच्चाधिकारी नीती आयोग आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचीही विशेषत्वानं उपस्थिती होती योजनेशी संबंधित तांत्रिक पायाभूत सुविधांच्या तयारीचाही यावेळी आढावा घेण्यात आला वर्षाच्या पुर्वार्धात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं औचित्य साधुन पंतप्रधान श्री मोदी यांच्या हस्ते आयुष्यमान भारत उपक्रमांतर्गत छत्तीसगडच्या बीजापूर इथं पहिल्या आरोग्य केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं होतं केंद्रीय अर्थमंत्री श्री पियूष गोयल यांच्या अध्यक्षतेत आज नवी दिल्लीत वस्तू आणि सेवा कर विषयक परिषदेची बैठक सुरू आहे या बैठकीत सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांशी संबंधित विषयांवर चर्चा होणार आहे

दरम्यान परिषदेनं काल रूपये कार्ड आणि भीम एपच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट करण्याचा मार्ग मोकळा केला आहे या माध्यमातून ग्रामीण आणि अर्धशहरी भागात डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं श्री मोदी म्हणाले जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्हयात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या अभियानादरम्यान झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार मारले गेले

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिल्हयातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे या परिसरात दहशतवादी असल्याची माहित मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहिम सुरू केली भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यु आय डी ए आयनं एक आठ शूल्य शूल्य तीन शून्य शून्य एक नऊ चार सात हा आपला अधिकृत टोल फ्री क्रमांक नसल्याचं स्पष्ट केलं आहे एक नऊ चार सात हा अधिकृत टोल फ्री कमांक असून गेल्या दोन वर्षांपासून हा क्रमांक वापरात असल्याचं प्राधिकरणानं जारी केलेल्या अधिकृत वक्तव्यात म्हटलं आहे अॅन्ड्राईड फोनच्या संपर्क सूचीमध्ये सदर क्रमांक अगोदरपासून जतन केलेला असल्याच्या आरोपावर प्राधिकरणानं हे स्पष्टीकरण दिलं आहे केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अन्न्यूचित जाती आणि जमातीमधल्या उमेदवारांना सरकारी नोकऱ्या मधल्या बढतीमध्ये आरक्षण देण्याचं जोरदार समर्थन केलं आहे

अबुसूचित जाती आणि जमातीच्या कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीत पदोन्जतीसाठी आरक्षण न मिळाल्यास गेल्या हजार वर्षापासून मागासलेल्या या समुदायाच्या नागरिकांना न्याय मिळणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं उच्च न्यायालयांमधल्या तीन न्यायमूर्तीची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे

केंद्र सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेवुसार उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती के एम जोसेफ मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि ओडिसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विनीत सरन यांची सर्वोच्च न्यायालयात व्यायमूर्तीपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली

त्यानंतर कॉलिजियमनं न्यायमूर्ती जोसेफ यांच्या नावाची पुन्हा शिफारस केली होती

या योजनेअंतर्गत आज ग्रामीण भागातील अनेक नवय्रवकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या असून ते आज स्वतःच्या पायावर उभे आहेत

या सात जिल्हयात ग्रंतवण्रक वाढवताना इथं व्यापक रोजगार संधी निर्माण करणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट असल्याचं अर्थमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते या बैठ्कीस कौशल्य विकास विभागाचे सचिव श्री असीम ग्रुप्ता यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सात जिल्ह्यांच्या नैसर्गिक विकासाच्या क्षमता आणि तिथं असलेल्या आणि निर्माण करता येऊ शकतील अशा रोजगार संधीचा शोध घेण्यासाठी केपीएमजी आणि पीडब्ल्यूसी या दोन कंपन्यांना निय्रक्त करण्यात आले होते त्यांनी अर्थमंत्री श्री स्रधीर म्रुनगंटीवार यांच्यासमोर सादरीकरण दिलं स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करताना ते पर्यावरणस्नेही भौगोलिक गरजांची पूर्तता करणारे आणि स्थानिकांच्या उत्पव्नात वाढ करणारे रोजगार असावेत त्यादृष्टीनं या सर्वेक्षणात अभ्यास केला जावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं या दोन संस्थांनी सादर केलेल्या सर्वेक्षणानंतर उत्तम रोजगार जे प्रत्यक्षात कार्यान्वित होऊन स्थानिकांना अधिक लाभदायक रोजगारक्षम ठरू शकतील अशा उद्योग व्यवसायाच्या स्थापनेसाठी दिशादर्शक नियोजन करून ते प्रत्यक्षात अंमलता आणले जाणार आहे राज्यातल्या ज्या महाविद्यालयांनी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्याना दिलेला नाही अशा शिक्षण संस्थांची बैठक येत्या दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते समस्येचं निराकरण करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा तसंच अणासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळानं पत हमी दिलेली सर्व कर्ज प्रकरणं तातडीनं मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असंही त्यांनी सांगितलं

यावेळी विविध पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्याचा आणि प्राध्यापक तसंच प्राचार्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्त करण्यात आला

वर्धापनदिन हा आजपर्यत विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीत ज्यांनी मोलाची भूमिका निभावली त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस आहे

चंद्रपूर इथं जंगल सफारी स्थापित करण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पदमापूर इथं सल्लागार समितीनं सुचविल्याप्रमाणे सफारीचं क्षेत्र निश्चित करण्यात आलं आहे या जंगल सफारीसाठी विकास आराखडा तयार करण्याचं काम टाटा ट्रस्टला सोपविण्यात आलं आहे काल यासंदर्भात वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला भारत आणि अमेरिका लोकशाहीचा पुरस्कार करणारे जगातील मोठे देश आहेत लोकशाही ही दोव्ही देशातील समान धागा आहे

अमेरिका जेव्हा नवनवे शोध लावते तेव्हा त्याचा संपूर्ण जगाला फायदा होतो

मिशन शौर्य नंतर मिशन शक्ती सुरू करून आदिवासी विद्यार्थ्यांना कीडा प्रकारात प्रोत्साहन देण्याच्या चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या योजनेन्रसार चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपूरी इथल्या ऋषिकेश येरमे आणि विजयालक्ष्मी येरमे या दोन आदिवासी विद्यार्थ्यांचा ग्रीस देशातील एथेन्स इथला प्रवास निश्चित झाला आहे केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पीयनशिप स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हप्रीच दोन आदिवासी विद्यार्थ्याना पाच लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे महाराष्ट्र सरकारच्या अदिवासी विकास विभागामार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर यांच्याकडे हा निधी वळता करण्यात आला आहे